या प्रकरणाचं गांभीर्य आपल्याला माहित असून याप्रकरणी मध्यस्थीचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होईल याचीही आपल्याला कल्पना आहे असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं म्हटलंय की हा केवळ मालमत्तेचा नव्हे तर देशाच्या भावना आणि विक्वासाचा प्रश्न आहे हा वाद मध्यस्थांद्वारे मिटवता येईल का याबाबत सर्वोच्च न्यायालय विचार करत आहे

संबंधित विभागांबरोबर झालेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली

या भागातील चारा छावणीतल्या जनावरांची मर्यादा पाचशेहून तीन हजार केली असून जनावरांच्या औषधांचा अतिरिक्त भारही सरकार उचलणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं सरकारनं पुरवलेल्या निधीचा गैरवापर होणार नाही याकडं विशेष लक्ष दिलं जाईल

स्वच्छ शहरांच्या यादीत मध्यप्रदेशातल्या इंदूर शहरानं सर्वप्रथम क्रमांक पटकावला स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राला द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला शहर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला अहमदाबाद भोपाळ उज्जैन या शहरांनाही विविध गटात प्रथम पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या पुरस्कारातून प्रेरणा धेऊन इतर शहरं ही स्वच्छता सर्वेक्षणात नवे परिमाण प्रस्थापित करतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला हापूस आंब्याला भौगोलिक निर्देशन जीआय मानांकन मिळालं असल्यानं ग्राहकांची फसवणूक थांबणार असली तरी मँगोनेट प्रमाणपत्र दलालांकडे देताना सावधानता बाळगली पाहिजे असा सल्ला आंबा बागायतदारांना अधिकाऱ्यांनी दिला आहे कृषी विभागानं रत्नागिरीत आयोजित केलेल्या पाच दिवसांच्या कृषी महोत्सवाचा समारोप काल झाला

रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेचा प्रारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरूपा साळवी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आँचल गोयल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेचे नितीन डेकाटे यांच्या उपस्थितीत झाला

आपल्या विविध मागण्यांसाठी काल भायखळा खिल्या अग्निशमन दलाच्या मुख्यालयासमोर मुंबई फायर सर्व्हिसेस युनियननं जोरदार निदर्शनं केली आणि धरणे आंदोलन सुरू केलं आहे

मराठवाड़यातलं कमाल तापमान काल लक्षणीयरीत्या घसरलं होतं मध्य महाराष्ट्रात ते सरासरीपेक्षा कमी होतं विदर्भातलं किमान तापमान खूपच खाली आलं होतं दक्षिण मध्य महाराष्ट्रात ते सरासरीपेक्षा काहीसं कमी होतं